ज्ञिक्ट्रॉनिक मतदान यंत्राला जोडलेल्या मतदान पोचपावती यंत्रामुळे मतदाराला आपलं मत योग्य जागी नोदलं गेल्याची पावती मिळेल

खुल्या बाजारातील प्रचालनांतर्गत सध्याच्या बाजारातील रोखीची गरज आणि शाधतता लक्षात घेऊन भारतीय रिझर्व्ह बँक सरकारी रोखे खरेदी करेल असं बँकेन काल मृंबईत सांगितलं ही खरेदी विविध दर पद्धतीने रोखे लिलावाच्या माध्यमातून होणार आहे जम्मू कश्मीरमधील विधानसभा निवडणुकांबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असं निवडणुक आयोगानं म्हटलं आहे राज्यातल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नेमलेल्या तीन विशेष निरिक्षकांसह काल नवी दिल्ली के आयोगानं चर्चा केली राज्यातल्या परिस्थितीचा सातत्यानं आढावा घेतला जात असून वेळोवेळी सर्व थरातून माहिती घेतली जात असल्याचं आयोगानं म्हटलं आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला पाचवा आणि अंतिम एक दिवसीय क्रिकेट सामना आज दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर होणार आहे दुपारी दीड वाजता हा सामना सुरु होईल

दुपारी पावणे तीन वाजता हा सामना सुरु होईल

आर्थिक दुर्बल घटकांसाठी आरक्षण देण्याचा निर्णय सामाजिक समतेला चालना देण्यासाठी घेतला असल्याचं सांगत केंद्र सरकारनं काल सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाचं समर्थन केलं याबाबत सरकारनं न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रकात म्हटलंय की आरक्षण व्यवस्थेचा लाभ न मिळालेल्या आर्थिक दर्बल घटकांना तो लाभ देण्यासाठी घटना दरुस्ती करणं आवश्यक होतं